केंद्रीय मंत्री परदेश यात्रा करणार नाहीत आणि नागरिकांनीसुद्धा गरज नसेल तर विदेशवारी करु नये असंही मोदी यांनी म्हटलं आहे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येऊ या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वच मंत्रालयांमार्फत योग्य ती उपाय योजना केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे

भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी ही माहिती दिली येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी काही भारतीय देशात परतणार आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे विलगीकरणासाठीची ही व्यवस्था जोधपूर झांसी गोरखपूर कोलकाता जैसलमेर चेन्नई आणि देवळाली इथं करण्यात येणार आहे या ठिकाणी लोकांना विलगीकरणासाठी ठेवता येईल असंही ते म्हणाले

हे सर्व भारतीय कोरोना विषाणूच्या तपासणीत बाधित नसल्याचं आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सविवांनी सांगितलं आहे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 कोरोना विषाणूच्या संकटाच्या संदर्भात भारतानं केलेल्या प्रवास निर्बंधांची माहिती देण्यासाठी अमेरिकेतल्या भारतीय दूतावासानं चोवीस तास उपलब्ध असलेली हेल्पलाईन स्थापन केली आहे

भारतानं बुधवारी काही विशेष श्रेणी वगळता सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले आहेत

सरकारनं सर्व भारतीयांना अनावश्यक परदेशी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत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 लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं जर तुम्हाला खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा हात धुतल्या शिवाय डोळे नाक आणि तोंड यांना स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका साबणानं आणि पाण्यानं सारखे हात धुवा किवा त्यासाठी अल्कोहोलयुक सॅनिटाइझरचा वापर करावा शिकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाका वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाका ताप असेल बास घ्यायला त्रास होत असेल आणि खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांकडे जाताना तोंड आणि नाक मास्क किवा कापडानं बंद करा

जगभरातल्या कोरोना विषाणू संदर्भातल्या वेज्ञानिक घडामोडीं विषयीची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या जगभरातल्या देशांच्या गटात भारताचाही समावेश केला असल्याचं अमेरिकेच्या प्रशासनानं स्पष्ट केलं आहे या गटात भारत आणि अमेरिकेसह युनायटेड किंग्डम ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा जर्मनी इटली जपान न्यूझीलंड सिंगापूर आणि दक्षिण कोरिया या देशांचाही समावेश आहे या सर्व देशांचे विज्ञान मंत्री आणि मुख्य सल्लागारांची काल दुसऱ्यांदा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून चर्चा झाली अमेरिकेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण कार्यालयाघे संचालक डॉक्टर केलविन ड्रोएगेमीअर या कॉन्फरन्स कॉलचे समन्वयक होते

राज्यात विदर्भ मराठवाडा खानदेश आशा मागास भागात अर्थसंकल्पात अन्याय झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावला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 आपल्या भाषणात त्यांनी विरोधकाचे आरोप खोडून काढले अर्थसंकल्पात काही ठोस नसल्याबाबत विरोधकांनी सभात्याग केला राष्ट्रीय लोकसंख्या सुची अद्यायावत करताना कोणत्याही नागरिकाला डी अथवा शंकास्पद असा शेरा दिला जाणार नाही अशी म्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली या दरम्यान कोणत्याही नागरिकाला प्रत्येक माहिती देणं बंधंनकारक नाही असंही त्यांनी नमूद केलं दिल्ली हिसाचारांवर संसदेत सुरु असलेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं सहा महिन्याच्या आत ही सुची अद्यायावत करायची आहे पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून ही सुची अद्यायावत करण्याचं काम सुरु होणाऱ आहे

जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी कुलदिप आणि त्याचा भाऊ अतुल यांना पिडितेच्या कुटुबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत

गृहमंत्री अमित शाह याच्या नेतृत्वाखालील मंत्रीगटाच्या समितीनं हा निर्णय घेतला आहे निविदा भरण्याऱ्या ईच्छुकांच्या विनंतीवरुन आणि सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्वभूमीवर ही मुदत वाढवण्यात आली आहे कुपोषणाचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी संपूर्ण देशभर पोषण अभियान राबवण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आहे गेल्यावर्षी मार्प महिन्यात प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते या अभियानाला झुंझुनू इथून सुरुवात झाली होती कुपोषणाचा अंत करण्यासाठी टप्प्या टप्प्यानं ही योजना देशभर राबवली जाणार आहे या अभियानाअंतर्गंत प्रसूती दरम्यान महिलांचा होणारा मृत्यू रोखणं जन्मतःच कुपोषित असणाऱ्या बालकांना योग्य ते पोषण देणं आदी कार्यक्रम राबवले जाणार आहेत